येत्या मंगळवारी मतमोजणी होणार आहे

अजित पवार पुण्यातले रचनात्मकदृष्ट्या चुकलेले पूल पाडून तिथे नवीन आणि मोठे पूल बांधण्याचा विचार असल्याचं सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणा या या उडडाणपूलांची नव्यानं रचना केली नाही तर पुढच्या पिद्या आपल्याला माफ करणार नाहीत असंही पवार म्हणाले पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते काल बोलत होते पूणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या झोपडपट्टीधारकांना सर्व सुविधांनी युक्त अशी हक्काची घरं मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं आश्वासनही पवार यांनी दिलं शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी इथल्या घाटांची स्वच्छता करण्याचा घेतलेला निर्णय निश्वितच अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं विष्णुपंत जोग महाराजांच्या शतकोत्तर पुण्यस्मरण दिनाच्या कार्यक्रमात ते काल आळंदीमध्ये बोलत होते इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवण्याचं आपलं कर्तव्य आपण पार पाडू असं आश्वासन त्यांनी दिलं

नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि गैरसमज दूर करावेत अस आवाहन जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी केल आहे इंट्रो सौर उर्जा राज्याच्या ग्रामीण भागातल्या सरकारी शाळांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय नुकताच शिक्षण विभागाच्या एका बैठकीत घेण्यात आला अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधी कडून स्क्रिप्ट राज्याच्या ग्रामीण भागातील सरकारी शाळांना वीज कपातीचा तसंच खंडित वीज पुरवठ्याचा फटका बसू नये आणि शाळांतील डिजिटल शिक्षणाला चालना मिळावी यासाठी त्या सर्व शाळांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या सहकार्याने शिक्षण विभागतर्फे हा प्रकल्प राबवला जाणार असून किमान एक ते दीड किलोवॅट वीज निर्माण होईल एवढ्या क्षमतेचे सौर पॅनल प्रत्येक शाळेवर उभारले जाणार आहेत राज्याच्या ग्रामीण भागातील अनेक शाळांची वीज बिलाची थकबाकी असल्यानं त्यांचा वीज पुरवठा खंडित होऊन डिजिटल शिक्षणापासून त्या शाळेतील विद्यार्थी वंचित राहत आहेत ही परिस्थिती लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळं विजेच्या बाबतीत तरी भविष्यात सर्व सरकारी शाळा स्वयंपूर्ण होणार आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी पूण्याहून विनायक सोमणी लोकअदालत कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात काल लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र परिक्रम पिठाच्या मागणीसाठी कोल्हापूरातल्या सर्व वकिलांनी या लोकअदालतीवर बहिष्कार टाकला गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज न्यायालयात तसच धुळ्यामध्येही काल राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होत अमरावती विज्ञान तंत्रज्ञानातल्या नव्या आविष्कारांबरोबरच नीतीमत्ता आणि मूल्यांचं भान नव्या पिढीत रूजवण आवश्यक आहे त्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावं असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री एड यशोमती ठाकूर यांनी काल अमरावती इथं केलं शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित नवव्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या

एकुयात या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून

निर्यात बंदी उठत नसल्याने काल नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी आंदोलन करून काही काळ कांदा लिलाव बंद पाडले

याविषयीचा हा वृत्तांत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषि विभागाचा सेंद्रीय धान्य महोत्सव पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू आहे

यातल्या रसायनमुक्त डाळी कडधान्य भाजीपाला त्याचबरोबर सेंद्रीय गुळ आणि काकवीलाही ग्राहकांकडून चांगली पसंती मिळते आहे याबाबत अधिक माहिती देताना कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे म्हणाले हा जो शेतमाल ठेवलेला आहे तो सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आहे त्याचं प्रमाणीकरण करण्यात आलेलं आहे प्रयोगशाळेमध्ये त्याचं टेस्टिंग करण्यात आलेलं आहे

तोफखाना प्रशिक्षण केंद्रामध्ये काल या जवानांचा शानदार दीक्षांत सोहळा पार पडला

अपघात अमरावती जिल्ह्यात काल झालेल्या एका रस्ते अपघातात एकाच कुटुंबातल्या तीन व्यक्तींचा मृत्यू झाला नंदुरबार जिल्ह्यात प्रकाशा रस्त्यावर रिक्षा आणि डंपर यांच्यात झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला

काकासाहेब चितळे निधन प्रसिद्ध उद्योगपती आणि चितळे उद्योग समूहाचे संचालक दत्तात्र्य भास्कर उर्फ काकासाहेब चितळे यांचं काल सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

आपले वडील बाबासाहेब चितळे यांनी भिलवडी इथं स्थापन केलेल्या डेअरी उद्योगाची व्याप्ती वाढवून राज्यासह परराज्यात आणि परदेशातही ही दुध्ध उत्पादनं लोकप्रिय करण्यामध्ये काकासाहेब चितळे यांचा मोलाचा वाटा होता वाशीम वाशिममध्ये कालपासून राज्यस्तरीय खूली बॅंडमिंटन स्पर्धा सुरू झाली जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते या स्पर्धेचं काल उद्घाटन झालं स्पर्धेसाठी राज्यातून सुमारे दीडशे खेळाडूंनी नोंदणी केली आहे टेनिस प्ण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या एटीपी टाटा खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत काल झेकियाच्या जिरी वेस्ली यानं लिथ्यानियाचा रिकार्डस बेरॅकिसचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली तर दुहेरीत इंडोनेशियाच्या ख्रिस्तोफर रुंगकॅट यानं स्विडनच्या आंद्रे गोरसनसह अंतिम फेरी गाठली

चार वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय युवा संघानं यंदाच्या स्पर्धेतले सर्व सामनेही जिंकले आहेत गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक धान खरेदी केंद्रांवर ठेवलेल्या हजारो क्विंटल धानाची नासाडी झाली आहे

हवामान विदर्भाच्या काही भागात काल इलका पाऊस झाला मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली